शिवसेना भाजपला स्पष्ट बह्मत मिळालेलं असूनही मुख्यमंत्रिपदाची दोन्ही पक्षांची मागणी कायम असल्याने अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही मावळत्या विधानसभेचा आज शेवटचा दिवस आहे नवीन विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न तर काँग्रेसला चव्वेचाळीस जागा मिळाल्या आहेत या दोन्ही पक्षांनी विरोधी बाकांवर बसणार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केल आहे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी असेल तरच भाजपनं सत्ता स्थापनेसंदर्भातल्या वाटाघाटींसाठी संपर्क करावा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर बोलत होते भाजपसोबतची यूती तोडण्याची इच्छा नाही मात्र लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही पक्षात ठरलेल्या मुद्यांवर अंमलबजावणी व्हावी असं ठाकरे यांनी या बैठकीत सांगितलं बैठकीला उपस्थित सर्व आमदारांनी सत्ता स्थापनेसंदर्भातले सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांना देत असल्याचा ठराव संमत केला दरम्यान भारतीय जनता पक्ष राज्यात सरकार स्थापनेला विलंब करत असून राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी परिस्थिती निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप सरकार स्थापनेचा दावा करत नाही कारण त्यांच्याकडे बह्मत नाही हे स्पष्ट असल्याची टीकाही राऊत यांनी केली

ते काल नागप्रात वार्ताहरांशी बोलत होते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन व्हावं असं ते म्हणाले

सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन आणि आशिष शेलार यावेळी उपस्थित होते या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर कायदेशीर मृद्यांबाबत राज्यपालांसोबत चर्चा झाल्याचं सांगितलं या चर्चेच्या आधारे पुढचा निर्णय घेणार असल्याचं पाटील म्हणाले सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेशी काही स्तरावर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं भारतीय जनता पक्ष महायुतीशिवाय अन्य पर्यायाचा विचार करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यात अल्पमतातलं सरकार नव्हे तर स्थिर सरकार स्थापन करण्यात येईल असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला

दरम्यान राज्यपालांनी काल राज्याचे महाधिवक्ता आश्तोष कुंभकोणी यांना राजभवनावर बोलावलं होतं सत्तास्थापनेच्या सध्याच्या पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी कायदेशीर बाबींवर कुंभकोणी यांच्यासोबत सल्लामसलत केल्याचं वृत्त आहे

ते काल ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते सरकार स्थापन करणं ही महायुतीची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या पेच प्रसंगाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप साम दाम दंडाचा वापर करत असून अनेक आमदारांशी भाजपनं संपर्क सुरु केला असल्याचा आरोपही पाटील यांनी केला

या निमित्तानं पंढरपूर इथं विठ्ठल रुख्मिणीची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक शासकीय महापूजा केली द्ष्काळ आणि अतिव्रष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुखी कर असं साकडं पांड्रांगाला घातल्याचं पाटील यांनी सांगितलं

नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत काल याबाबतचं पत्र त्यांनी जारी केलं

पीक विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यावर कारवाई होणं आवश्यक असल्याचंही गोऱ्हे यांनी या पत्रात म्हटलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अतिवृष्टी आणि ओला दुष्काळग्रस्त भागातल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचं चालू शैक्षणिक वर्षातलं शैक्षणिक शुल्क माफ केलं आहे

तातडीनं ओला दष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून नवीन कर्जप्रवठा करावा आदी मागण्या पक्षाकड्रन करण्यात आल्या

संघटनेचे प्रदेश प्रवक्ते डॉ शिवानंद भानुसे यांनी काल याबाबतचं प्रसिद्धी पत्रक जारी केलं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खोट्या आस्थेचे सोंग घेतलं जात असल्याचा आरोप या पत्रकातून करण्यात आला आहे

दरम्यान जालना जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरंगाबाद आणि मुंबई इथं काल एकाच वेळी केलेल्या कारवाईत अकरा जणांना अटक करण्यात आली

या बोधचिन्हाच्या माध्यमातून संत गोरोबा यांच्या कार्याची महती जगभर पोहोचवण्यासाठी मदत होईल असा विश्वास डॉ

उस्मानाबाद इथले कलाकार विजय यादव यांनी हे बोधचिन्ह साकारल आहे

यासाठी नव्यानं पाच जलक्भ बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे साठवण क्षमत वाढवल्यामुळे पाणी वाटपाचं विकेंद्रीकरण होऊन पाणी वाटपाच्या फेरीचे दिवस कमी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे

मात्र विना परवानगी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी गुलमंडी परिसरात या मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून दिलं

औरंगाबाद जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं काल औरंगाबाद इथं सहाशे नऊ दिव्यांगांना सहायक उपकरणांचं वाटप करण्यात आलं यामध्ये चाकाची खूर्ची तीन चाकी सायकलतसंच क्रत्रीम अवयव आदी साहित्याचा समावेश आहे